स्टार्टअप्सना पेटंट मिळवण्यासाठी अर्थसहाय्य देण्याचा राज्य सरकारचा निर्णय वाढवण बंदर प्रकरणी राज्य सरकार स्थानिकांसोबत बंदरविकास मंत्र्यांची ग्वाही केंद्रीय पथकाकडून पुणे आणि सोलापूरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहाणी

भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवामध्ये दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी उद्घाटनपर भाषण केल भारत विज्ञानाधारित शिक्षणाचं विश्वासार्ह केंद्र बनावं देशात संशोधनस्नेही वातावरण तयार व्हावं यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू असून या क्षेत्राचा देशात अधिकाधिक विकास करण्यासाठी तज्ञांनी पुढे यावं तसंच या क्षेत्रात जागतिक गुंतवणूकदरांनी भारतात गुंतवणूक करावी असं आवाहन पंतप्रधानांनी केल आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी पुढे यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात दूर दृष्य प्रणालीच्या माध्यमातून बोलताना केल

हा विषाणू ब्रिटनमध्येच आढळला असून भारतात अजून तो आढळलेला नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये मात्र खबरदारी घेण आवश्यक असल्याचं पॉल म्हणाले

त्यांच्या प्रमुख उपस्थितीत काल एमआयडीसी आणि विविध कंपन्यामध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्ष या करण्यात आल्या

स्टाटअप राज्यात स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे तरुणांनी त्यांचं कौशल्य गुणवत्ता आणि नवनवीन संकल्पना वापरुन विकसित केलेल्या स्टार्टअप्सना देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय पेटंट मिळवण्यासाठी मोठा खर्च होतो बरेच होतकरु स्टार्टअप्स या मोठ्या खर्चाअभावी त्यांच्या स्टार्टअपमध्ये गुणवत्ता आणि नाविन्य असूनही पेटंटस् मिळवू शकत नाहीत

कौशल्यविकास मंत्री नवाब मलिक यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली

यासाठी साडेतीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं वाढवण बंदर मंत्री भूमिका वाढवण बंदरविरोधी संघर्षात राज्य सरकार स्थानिकांसोबत असून जनतेच्या विरोधाला डावलून हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका आता बंदर विभागाचे मंत्री अस्लम शेख यांनी घेतली आहे पालघर जिल्ह्यातल्या वाढवण गावात होणार असलेल्या प्रस्तावित बंदराला स्थानिकांचा विरोध आहे गेल्या काही दिवसांपासून वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीनं आक्रमक भूमिका घेतली असून बंदराच्या विरोधात नुकताच मुंबईच्या कफ परेडपासून डहाणूच्या झाईपर्यंतच्या किनारपट्टीच्या सर्व गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता अस्लम शेख यांनी काल एक ध्वनीचित्रफीत प्रसारित करून आपली वाढवण बंदरासंदर्भातली भूमिका मांडली डहाणू तालुक्यातल्या जैवविविधतेला धोका पोहोचणार असेल आणि पारंपरिक मच्छिमारांचा रोजगार हिरावला जाणार असेल तर या प्रकल्पाविरोधातल्या संघर्षात आम्ही स्थानिक भूमिपुत्रांसोबत आहोत असं त्यांनी नमूद केलं

तीन सदस्यांच्या या पथकानं दौंड तालुक्यातलं स्वरूपी चिंचोली इंदापूर तालुक्यातलं भादलवाडी हे गाव त्याचबरोबर बारामती तालुक्यातल्या जळगाव कन्हे पठार आणि कऱ्हा बादल या गावांना भेट दिली पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालय तसंच जिल्हाधिकाऱ्यांकडूनही त्यांनी या नुकसानाबाबत अधिक माहिती घेतली

मोहोळ तालुक्यातील लांबोटी कोळेगाव आणि पेनूर इथं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची या समितीनं पाहणी केली केंद्राच्या ग्रामविकास विभागाचे उपसचिव यशपाल आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता तुषार व्यास यांचा समितीत समावेश असून त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माहिती घेतली

मका खरेदीबाबत बुलडाणा जिल्ह्यानं राज्यामध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे

त्यामुळे शासनाच्या पुढील आदेशापर्यत मका खरेदी बंद राहणार आहे अशी माहीती जिल्हा पणन अधिकारी पी

शिंगणे यांनी आकाशवाणीशी बोलतांना दिली

सिंधुदुर्ग हा सागरी जिल्हा असल्यान जिल्ह्यात गोड्या पाण्यातल्या माशांच्या तूलनेत सागरी मासे खाण्याच प्रमाण जास्त आहे स्थानिक बाजारात गोड्या पाण्यातल्या माशांना योग्य भाव सुद्धा मिळत नाही तसेच मत्स्यबीजाची समस्या भेडसावते त्यामुळे गोड्या पाण्यातल मत्स्य पालन म्हणजे घाट्याचा सौदा म्हणूनच पाहिलं जात होतं परंतु गेल्या दोन वर्षात गोड्या पाण्यातल्या मत्स्य उत्पादनासाठी शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या विविध योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी मत्स्य विभागाकडून घेतली जाणारी सकारात्मक मेहनत यामुळे गोड्या पाण्यातल्या मच्छी उद्योगाला चालना मिळाली आहे

सर्वांशी सल्लामसलत केल्यावर परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याच निशंक यांनी सांगितलं परीक्षांच्या नव्या तारखा लवकरच घोषित केल्या जातील असं ते म्हणाले

आज दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे राज्य अकरावी प्रवेश कोरोनामुळे अकरावी प्रवेशाची प्रक्रिया विलंबानं होत असून यामध्ये प्रचंड घोळ सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत

हिंगोली ग्रामपंचायत निवडणूक हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्येही ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या तर विकासकामांसाठी खासदार निधीतून पाच लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे

शिवसेना काँग्रेस वंचित आघाडी प्रत्येकी एक समितीवर विजयी झाली आहे

संघर्ष समितीनं या संदर्भात नाराजी व्यक्त करत हे सरकारचं अपयश असल्याची टीका केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्याची मागणी केली यावेळी अजित पवार यांनी सरकार स्थानिकांबरोबर असल्याची भूमिका मांडली सोलापूर रेल्वे मागणी मध्य रेल्वेच्या सोलापूर स्थानकाचा आणखी विकास होण्यासाठी दुहेरीकरण विद्युतीकरणाची कामं जलद गतीनं पूर्ण व्हावी तसंच सोलापूर नवी दिल्ली ही नवी गाडी सुरू करावी अशा मागण्या खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे केल्या आहेत या मुद्द्यांबाबत कार्यवाही करण्याचं आश्वासन गोयल यांनी कालच्या चर्चेत दिलं

ही रक्कम योजनेच्या प्रकल्प बचतीतून देण्यात येणार आहे

मसाप निवडणूक वाद पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीवरून राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे मसापच्या कार्यकारी समितीनं कोरोनाचं कारण देत निवडणूक थेट पाच वर्षं प्रढं ढकलण्याचा प्रस्ताव ठेवल्यानं वाद निर्माण झाला आहे या निर्णयाला सभासदांचा विरोध असून याबाबत धर्मादाय आयुक्तांकडे लेखी तक्रार करून मसापचा कारभार पाहण्यासाठी प्रशासक नेमण्याची मागणी करणार असल्याचं सुनील महाजन आणि मिहिर थत्ते यांनी सांगितलं माशेलकर पुरस्कार पुण्यातल्या संस्कृती प्रतिष्ठानतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा अटल संस्कृती गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघ्नाथ माशेलकर यांना दिला जाणार आहे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि पण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काल पत्रकारांना ही माहिती दिली

मानपत्र आणि एक लाख रुपये गौरवनिधी असं या पुरस्काराचं स्वरूप आहे

काल नागपूर यवतमाळ परभणी पुणे आणि नाशिकमध्ये किमान तापमान आठ ते साडेआठ अंशांच्या दरम्यान होतं

संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं असून थंडी अजून वाढू शकते आकाशवाणी प्णे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार